पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते

रोजच्या कामाच्या वेळेत पंधरा मिनिटांची वाढ करून शनिवार रविवार सुटी देत पाच दिवसांचा आठवडा करण्याच्या प्रस्तावावर सरकार अभ्यास करत असल्याचंही ते म्हणाले

सकाळ पासून जिल्ह्यात दहा बस फोडल्याची तर नान्नज इथं एक बस जाळल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे बाजीराव विहिरी पासून जवळच असलेल्या खेडभाळवणी चौकात काही आंदोलकांनी एका एस टी

मंगळवेढा आगाराच्या तीन बसचं नुकसान झाल्यानं आगार व्यवस्थापक मध्रा जाधव यांनी पूढील निर्णय होई पर्यंत आगारातल्या सर्व बस फेऱ्या रद्द केल्याची माहिती दिली यामुळे पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांची मोठी अडचण झाली आहे दरम्यान आषाढी एकादशी महापूजेला मुख्यमंत्र्यांनी येऊ नये म्हणून आंदोलन सुरू केलेल्या मराठा आणि धनगर समाजातल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे

आज सकाळी तपास मोहिमेदरम्यान ही चकमक झाली मारले गेलेले दहशतवादी कुलगाम जिल्ह्यातल्या प्रशिक्ष् पोलिस मोहम्मद सलीम शहा यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणात सामील होते असं राज्य पोलिस महासंचालक एस

वैद यांनी सांगितलं दरम्यान कठुआ जिल्ह्यात आज आंतरराष्ट्रीय सीमेवर सीमा सुरक्षा दलानं दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला यावेळी झालेल्या चकमकीत एक घुसखोर ठार झाला लोकसभेत अविश्वास ठरावाच्या चर्चेनंतर राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गळाभेट घेतल्यानं चांगला संदेश गेला असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे ते काल मुंबईत पक्षाच्या संमेलनात बोलत होते राजकीय मतभेद असले तरी सर्वांनी देशाच्या प्रगतीसाठी एकत्र यावं हा एक चांगला संदेश असल्याचं ते म्हणाले परदेशी भूमीतून देशातल्या राजकीय विरोधकांवर टीका करणं योग्य नसल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं

मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम सात वर्षांपासून रखडलं असल्यामुळे पळसपे ते इंदापूर दरम्यान मोठ्या प्रमाणावर खड्डे झाले आहेत

सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर टेंभुर्णी रस्त्यावर अकोले गावाजवळ क्रूझर आणि ट्रकची धडक होऊन झालेल्या अपघातात पाच वारकरी जखमी झाले यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याचं वृत्त आहे आज सकाळी हा अपघात झाला

महिलांच्या शर्यतीत एम